कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्याचे निर्देश क्निंडचे गृहमंत्री साजिद जावेद यांनी दिले आहेत याचं भारतानं स्वागत केलं आहे या संदर्भातली कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केली मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत मोदी सरकारनं आणखी एक टप्पा पार केला असून विरोधक मात्र विटफंड घोटाळ्यात अधिकाधिक गुंतत चालले आहेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे भारतात बँकांची फसवणूक केल्याचा तसंच मनी लाँडरिंगचा अरोप मल्ल्यावर आहे प्रत्यार्पणा विरुद्ध संरक्षणाची मल्ल्याची याचिका न्यायदंडाधिका यांनी यापूर्वीच फेटाळली आहे

शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीत कोलकाता पोलीस आणि पश्चिमबंगाल सरकार अडथळे आणत असून पुरावे नष्ट करत आहे असा आरोप करणारी सीबीआयची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज सुनावणीला ठेवली आहे सॉलिसिटर जनरल तुषार महेता यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पीठाला सांगितलं की या चौकशीत कोलकाता पोलीस अडथळे आणत असल्यानं असामान्य स्थिती उद्गवली आहे

चीट फंड घोटाळा प्रकरणात पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी त्यांची चौकशी करण्याच्या सीबीआयच्या पवित्र्याविरोधातल्या पश्विम बंगाल सरकारच्या याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे न्यायमूर्ती शिवकांत प्रसाद यांच्या पीठासमोर सरकारी वकील किशोर दत्त यांनी काल सांगितलं की उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश डावलून सीबीआयचं पथक कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी घुसलं होतं केवळ स्वतःला वाचवण्यासाठी पश्विम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकाता पोलिस आयुकांची पाठराखण करत आहेत असं केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते काल कोलकाता क्विं बातमीदारांशी बोलत होते सीबीआय अधिका यांना डांबून ठेवणं घटनाबाह्य आहे असं सांगून त्यांनी ममता बॅनर्जी यांचा यामागचा उद्देश काय त्यांना काही लपवायचं आहे काय असा प्रश्न उपस्थित केला बॅनर्जी यांनी राज्यात आणिबाणी सदृश परिस्थिती निर्माण केली आहे असा आरोप त्यांनी केला मात्र कोणत्याही दबावापुढे भाजपा झुकणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं कर्करोगाचं लवकर निदान व्हावं आणि त्यावर किफायतशीर उपचार मिळावेत यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जागतिक कर्करोग दिनानिमित्त काल केलेल्या ट्विट संदेशात मोदी यांनी आयुष्मान भारत सारख्या उपक्रमांमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा आणि कर्करोग मुक्त जीवन यावर भर दिला असल्याचं सांगितलं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्या राज्यशासनानं मान्य केल्या असून केंद्र सरकारशी संबंधित मागण्यासंदर्भात प्रधानमंत्री कार्यालयातून त्यांना पत्र देण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे जालना िवे काल एका कार्यक्रमात ते बोलत होते हजारे यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती त्यांनी केली

आतापर्यंत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे प्रयागराज बेल्या कृभमेळ्यामुळे पर्यटनाविषयीच्या संकल्पना बदलत असून उत्तर प्रदेश पर्यटन क्षेत्रात अव्वल स्थानी पोहोचेल असा विधास उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे काल लखनौ क्रें प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना योगी यांनी कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनामुळे उत्तर प्रदेशाची प्रतिमा उजळली असून पर्यटन तसंच रोजगार निर्मितीत भरीव वाढ झाल्याचं नमूद केलं उत्तरप्रदेशात विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे सुरुवातीला राज्यपाल राम नाईक दोन्ही सभागृहांच्या संयुक बस्कीला संबोधित करतील

योगी आदित्यनाथ सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे

आगामी लोकसभा निवडणुकीत जिक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या वापरात पारदर्शकता असावी या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या प्रतिनिधी मंडळानं काल निवडणूक आयोगाची भेट घेतली

अगुस्ता वेस्टलॅंड हेलिकॉप्टर्स खरेदी करारात राजकीय नेते नोकरशहा आणि हवाईदलाच्या अधिका यांना लाच घेता यावी म्हणून जागतिक स्तरावरच्या कंपन्यांची सुविधा पुरवल्याचा आरोप सक्सेनावर सक्तवसुली संचालनालयानं ठेवला आहे किसान क्रेडिट कार्ड आणि तीन लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जासाठी प्रक्रियाशुल्क तपासणी शुल्क आणि तिर सर्व सेवा शुल्क माफ करावी असा सल्ला ष्टियन बँकिग असोसिएशननं दिला आहे

सर्वसमावेशक वाढीसाठी त्यांना वेळेवर आणि परवडणा या दरात कर्ज उपलब्ध करुन देणं गरजेचं आहे पूर दुष्काळ आणि त्विर नर्सर्गिक आपत्तीच्यावेळी या छोट्या आणि मध्यम शेतक यांचं जास्त नुकसान होतं असं कृषी मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे

ओबीसी मोर्चा प्रमुख दारासिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली

रस्त्यांचा सुरक्षित वापर करुन अपघात मुक्त प्रवासाकरता नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं आजपासून रस्ते सुरक्षा सत्पाहायं आयोजन केलं आहे

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला ही रॅली महात्मा गांधींशी संबधित देशातल्या सर्व स्थळांना भेट देऊन बांगलादेश आणि म्यानमारला रवाना होणार आहे

या आराखड्याअंतर्गत उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या हेतूनं आपत्ती व्यवस्थापन केंद्रीय समितीची स्थापना करण्याबाबतही बस्कीत चर्चा होईल दोन दिवस चालणारी ही बस्कि परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाच्या सहाय्यानं गृहमंत्रालयानं आयोजित केली आहे हिमाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीरमध्ये नव्यानं हिमवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या गुरुवारपर्यंत बर्फवृष्टी आणि पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे असं आकाशवाणीच्या सिमला विल्या बातमीदारानं सांगितलं कुलू चांबा लाहौल आणि स्पिती सिमला कांगडा आणि कुन्नूर क्वे उद्यापासून तीव्र बर्फवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज आहे नागरिक आणि पर्यटकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी उंच ठिकाणी जाण्याचं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे व्हेनेझुएलातलं राजकीय संकट अधिक गडद झालं आहे विरोधी पक्षनेते जुआन गुआव्री यांना अध्यक्ष म्हणून युरोपीय देशांनी मान्यता दिली आहे

डी यांनी गेल्याच महिन्यात अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतल्या तिर देशांच्या पाठिंब्यावर स्वतःला अंतरिम राष्ट्राध्यक्ष घोषित केलं होतं मादुरो यांनी मात्र राष्ट्राध्यक्ष पद सोडलेलं नसून युरोपीय संघ ट्रम्प प्रशासनाच्या आ यावर चालत असल्याचा आरोप केला आहे चेन्नईत खुल्या टेनिस स्पर्धेत विजय सुंदर प्रशांत अर्जुन खाडे आणि सुमित नांगल यांनी काल आपल्या पहिल्या फेरीचे सामने जिंकून दुस या फेरीत प्रवेश केला